ते आज मुंबईत तेवीसाव्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत बोलत होते उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सर्वसामान्यांना मंत्रालयाबाहेर रांगा लावून तिष्ठत राहण्याची आवश्यकता भासणार नाही असं ठाकरे यावेळी म्हणाले

शेतकरी आत्महत्यासंदर्भात आज झालेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदा माजिद मेमन यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते

राहल गांधी यांनी पंतप्रधानांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत असल्याचं हर्षवर्धन यांनी म्हटलं त्यानंतर सुरू झालेला गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाचं कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत स्थगित केलं

ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत आपल्या या दौऱ्यात वाराणसी सारनाथ गया आणि तिरुपती या धार्मिक स्थळांना देखील ते भेट देणार आहेत

बोडो जमातीला राजकीय आणि आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आला आहे

या निवडणुकीचा प्रचार काल संपला दरम्यान निवडणुकीच्या कामासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोचता यावं म्हणून दिल्ली मेट्रोची सेवा उद्या पहाटे चार वाजता सुरू होणार आहे

या प्रभागाच्या नगरसेवक सारिका भूतकर यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचं पद रद्द करण्यात आल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली

नाशिक इथल्या नमामि गोदा फाउंडेशनच्या वतीने काढण्यात आलेल्या गोदावरी जलसाक्षरतेचं स्वागत केल्यानंतर गोदा पात्राची पाहणी करताना ते बोलत होते जलतज्ञ राजेंद्र सिंह यावेळी उपस्थित होते गोदावरी नदी सतत प्रवाही राहिली पाहिजे या दृष्टीनं राजेंद्र सिंह यांनी सूचना केल्या

हेडगेवार रुग्णालयात दररोज चोवीस तास कायेरत असलेला डायलिसीस विभाग सुरु करण्यात आला आहे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेद्वारे गरजू रुग्णांना डायलिसीस आणि त्यासाठी आवश्यक औषधी या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक डॉ सोपान कदम यांनी ही माहिती दिली सर्व गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन हेडगेवार रुग्णालय प्रशासनाकडुन करण्यात आलं आहे